चर्चा पुढे नेण्यासाठी कृषिमंत्री एका फोनवर उपलब्ध असल्याचं मोदी म्हणाले द्रदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारून पुढची चर्चा करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं नेहमी अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर आयोजित करण्यात आली

राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज दुपारच्या सत्रात होणार आहे

या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाज सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चा महत्वाचं विधिविषयक कामकाजासह इतर कामकाज होईल याशिवाय केंद्र सरकारनं काढलेल्या चार अध्यादेशांसंबंधीची विधेयकंही या अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं

देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक कोटी तीन लाखापेक्षा जास्त झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

भंडारा गोसेखूर्द प्रकल्प पूर्व विदर्भातला अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून प्रकल्पाबाबतची भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते या प्रकल्पातून जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा आणि जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी हे निर्देश दिल्याचं पाटील यांनी सांगितलं

याशिवाय पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयं कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे लोकल प्रवासादरम्यान मास्कचा वापर परस्परांपासून सुरक्षित अंतराचा नियम पाळणं बंधनकारक असणार आहे मुंबईतल्यासर्वसामान्यप्रवाशांसाठीयेत्यासोमवारपासूनउपनगरीयरेल्वेप्रवासाचीसोयउपलब्धहोणारअसल्याच्यापार्श्वभूमीवर मुंबईमेट्रोनंहीआपल्यासेवेचाकाळवाढवलाआहे

तरघाटकोरपरहूनवर्सोव्यालानिघणारीशेवटचीट्रेनरात्रीसव्वादहावाजतासुटेल

कोविडच्यासुरुवातीच्याकाळापासूनमहापालिकेच्यानियोजनविभागानंकेलेल्याकार्याचीदखलघेऊनराईज़फाउंडेशन यास्वयंसेवीसंस्थेद्वारेब्हन्मुंबईमहानगरपालिकेचाविशेषगौरवनुकताचएकाआंतरराष्ट्रीयशिखरपरिषदे दरम्यानकरण्यातआला ऑनलाईनपद्धतीनंआयोजितकेलेल्यायाकार्यक्रमातबहन्मुंबईमहानगरपालिकेच्यानियोजनविभागाच्यासहाय्यकआयुक्तडॉक्टरश्रीमतीसंगीता हसनाळेयांचाप्रातिनिधिकसन्मानकरण्यातआला

हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे

याशिवाय आकाशवाणी द्रदर्शनची वृत्तवाहिनी प्रधानमंत्र्यां कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतरच त्याच्या स्थानिक भाषांमधल्या अनुवादानाचं प्रसारण होईल याशिवाय स्थानिक भाषांमधल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाईल

कामकाजऑनलाईनसुरुहोतं

कामकाजाच्याकाळातन्यायालयातल्यातसंचन्यायालयातयेणाऱ्याप्रत्येकालाकोरोनाप्रतिबंधकनियमपाळणंबंधनकारकअसेलअसंहीउच्चन्या यालयानंस्पष्टकेलंआहे आपली भाषा जपणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक कवी आणि अभिनेते सुभाष अवचट यांनी म्हटलं आहे ते आज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते मराठीतली कला संस्कृती आणि साहित्य अतुलनीय असून कोणालाही आज किंवा भविष्यात तिच्या अस्तित्वाची चिंता करण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं जो पर्यंत संस्कृती आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही प्रत्येकाने स्वतःतला न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावं तसंच दर्जेदार नाटकं आणि चित्रपट पहावेत असं अवचट यांनी सांगितलं

महिलाआणिबालकल्याणच्याअंगणवाड्यांच्याबांधकामासाठी तसंचआरोग्यआणिरस्तेविकासावरखर्चकरणारअसल्याचंहीत्यांनीसांगितलं नाशिकजिल्ह्यातबागलाणतालुक्यातएकापोल्ट्रीतबर्डफ्लूचीलक्षणआढळल्यानंनष्टकेलेल्यासाधारणत दरम्यान दीडहजारपक्षामागेदिलेलीआर्थिकमदतयेत्यादोनदिवसांतप्रत्येकलाभार्थ्याच्याबँकखात्यावरपाठवणारअसल्याचीमाहितीपशुसंवर्धनविभागा च्याअधिकाऱ्यांनीयाबैठकीतदिली

देवराव होळी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घातला यावेळी शिंदे यांनी डॉ होळी यांच्याशी चर्चा करुन निवेदन स्विकारलं धान खरेदीची मर्यादा वाढवण्याबरोबरच वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा धान खरेदी ऑनलाईन पद्धतीनं सुरु करावी अशा मागण्याही होळी यांनी केल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला राष्ट्रपती भवनात एका बालकाला पोलिओ लसीचे थेंब पाजून मोहिमेची सुरुवात झाली श्रीमती सविता कोविंद केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते उद्या राष्ट्रीय लसीकरण दिवस असून देशभरात पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओची लस पाजली जाईल

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट देऊन उपक्रमासाठी महानगरपालिकेने केलेल्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीचे सौंदर्य आजपासून नागरिकांना पाहता येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय हेरिटेज वॉक उपक्रमाचं उद्घघाटन झालं होत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरतीबोगस कर्जवाटप तसंच मालमत्ता खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी आहेत बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी पूणे नाबार्डकडे केला होता त्यानुसार नाबार्ड कडून सहकार आयुक्त आणि पुणे निबंधक यांना याबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत

दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर केली होती चंद्रपूर जिल्हा कारागृहात गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं बंदिवानांकरता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक वैभव आगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती डी

फुलझेले गडचिरोलीच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उपस्थित होते बंगलोर नांदेड बंगलोर उत्सव विशेष तसंच ओखा रामेश्वर ओखा उत्सव विशेष या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ दिली आहे